देशात लसीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर सहा दिवसांच्या आतच दहा लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं

काल आठ लाखांहन अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या

प्रत्येक कामांची उलट तपासणी करण्यात येणार आहे दरुस्ती कामाचा दोष दायित्व कालावधी पाच वर्षाचा राहणार आहे प्रत्येक कामांचं चित्रिकरण बंधनकारक राहणार असल्याचं गडाख यांनी सांगितलं

त्यामुळे प्रकल्पातलं पाणी वाया जात होतं शेतकऱ्यांना प्रकल्प आपल्या परिसरात असूनही त्याचा लाभ होत नव्हता शेतकऱ्यांना त्या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दरुस्ती करण्यात येणार असल्याचं गडाख यांनी सांगितलं

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे कामगार सध्या कामावर यायला तयार नाहीत त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बनसोडे त्यांनी सांगितलं या कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रथमिक उपचार पेटी पिण्याचं पाणी आणि पाळणाघर उपलब्ध करून दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं

मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजातली मुलं नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आंदोलन करत आहेत तर द्रसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा निर्णय घेतल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे लोकसेवा आयोगाने निर्णय रद्द केला नाही अथवा मागे घेतला नाही तर एमपीएससी कार्यालयात घुसणार असा थेट इशारा देण्यात आला आहे राज्य सरकारने याचा विचार करण्याची गरज असल्याचं मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढेरे यांनी व्यक्त केले

सर्वांना मंदीरात प्रवेश मिळत आहे मात्र कोराना प्रतिबंधाबाबतची सर्व नियमावली पाळण्यात येत आहे

त्याचबरोबर भाविकांना ओळख पत्राची आवश्कता असणार आहे तसंच पूर्वी प्रमाणे ऑनलाइन पास ब्किंग देखील करता येईल असं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितलं

त्यावर उपाययोजना सुरू असताना क्रष्णापूर इथल्याही दहा कोंबड्या दगावल्या असल्याची माहिती पश्संवर्धन विभागानं दिली आहे त्यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्रचा धोका वाढला असल्याचं सांगण्यात आलं आहे

लातूर लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या परवानगीने पाणी सोडण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली आहे केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कालव्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती

अग्निशामक दल ही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे